चर्चा पूर्व लडाखमध्ये परिस्थिती निवळण्याच्या दृष्टीनं सैन्य मागे घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्यामध्ये एकमत झालं आहे मोल्डो इथं दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या दरम्यान काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

चीनी सैनिकांशी चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली आपल्या दोन दिवसांच्या भेटीमध्ये नरवणे लष्करी अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार असून सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे वीरमरण जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस बलाचे जवान सुनील काळे यांना काल वीरमरण आलं

या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार मारले गेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं दुसऱ्या एका घटनेत श्रीनगरच्या जवळ हरवान भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक तळ उध्वस्त करून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा हस्तगत केला

भारत रशिया आणि चीन यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत असलेल्या बैठकीत ते बोलत होते हे तीनही देश जागतिक प्रगतीसाठी महत्वाचे असून संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून भारत जागतिक शांती आणि प्रगतीसाठी सातत्यानं योगदान देत असल्याचं जयशंकर म्हणाले भाजपा काँग्रेस वाक्यद्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतीय सैन्याबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर भाजपाने टीकास्त्र सोडलं आहे राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करणे अनुचित असून अशा उद्गरांमुळे सैन्यदलाचं मनोधैर्य खचतं आपण सर्वांनी अशा प्रकरणी सैन्यदलाच्या बाजून उभं राहणं महत्वाचं असल्याचं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे ऑनलाईन व्यापार भारतात ऑनलाईन व्यापार करणाऱ्या सर्व बहुराष्टीय कंपन्यांनी आपल्याजवळील सर्व वस्तू मूळ कुठल्या देशातील बनावटीच्या आहेत हे स्पष्ट करावे अशा सूचना केंद्रीय औद्योगिक विकास आणि व्यापार विभागाने दिल्या आहेत त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज या कंपन्यांच्या प्रतिनिधींची द्रद्रश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक बोलावण्यात आली आहे कोविड कोरोना बाधितांच्या संख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीच्या संख्येनं दररोज नवा विक्रम नोंदवणं सोमवारपासून थांबलं

देवेंद्र फडणीस राज्यात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असून कोरोना चाचणीबाबत राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली फडणवीस यांनी काल पुणे आणि पिंपरी चिंचवड दवाखान्यांना भेट देऊन कोरोना सद्यस्थितीची माहिती घेतली त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

भारतातून हज यात्रेकरूंना पाठवू नका अशी विनंती सौदी अरेबियाच्या सरकारनं केल्याचं अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं या वर्षीच्या यात्रेसाठी आगाऊ पैसे भरलेल्या व्यक्तींचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचं नक्वी यांनी सांगितलं मोफत धान्य कोरोनाचा धोका अजून कायम असल्यानं केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य वितरण योजनेला मुदतवाढ मिळवण्याबाबत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती भूजबळ यांनी दिली या बाबतची विनंती आपण केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे यापूर्वीच केली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं

मात्र लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

केंद्रीय क्षय रोग निर्मुलन विभागाने याबाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे त्यावर आधारित हा वृत्तांत क्षयरोगी शोधून त्यांना मोफत औषधोपचार देण त्यांच्या पोषण आहारासाठी दरमहा त्यांच्या बँक खात्यात पाचशे रूपये जमा करणं असा उपक्रम केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलन विभागाकडून राबवला जातो यंदा या उपक्रमात पहिला क्रमांक दादर नगर हवेलीदुसरा पाँडेचरी आणि तिसरा क्रमांक गुजरातनं पटकावला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू

चितमपल्ली एखाद्या विषयाला समर्पण भावनेनं वाहून घेणाऱ्या माणसाच्या कार्यात कोणत्याच अडथळ्यामुळे बाधा येत नाही अगदी वयाच्या सुद्धा काल वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील पर्यावरण क्लबच्या वतीनं आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात हे प्रकर्षानं जाणवलं

झाडं झूडपं वेली प्राणी पक्षी कीटकांचा हा चालता बोलता विश्वकोष काल महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आला होता पिंपळ कुळातील झाडावर गुटी कलम कशी बांधावी याविषयीचे प्रशिक्षण त्यांनी वन विभागाचे कर्मचारी आणि पर्यावरण प्रेमींना दिलं

मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

कृषी आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते

हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरवत ती काल पून्हा सूरू झाली गूजरात मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात तो थोडा पुढे सरकला आज उद्या तो उत्तरेतल्या आणखी काही भागात दाखल होईल राज्यातल पाऊसमान मात्र काहीसं कमी झालं आहे काल कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आज पावसाचं प्रमाण आणखी कमी होईल तरी विदर्भ आणि कोकणात बऱ्याच तर उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अध्न मध्न सरी अपक्षित आहेत आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासाई बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार